शेतकरी शेती संबंधित संघटना प्राथमिक सहकारी संघटना कृषी उद्योजक आणि स्टार्ट अपसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा करणार असल्याचं त्या म्हणाल्या गेल्या दोन महिन्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतल्या अनुदानासह कृषी पशुसंवर्धन तसंच मत्स्यपालन क्षेत्रासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला

कृषी आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार असून शेतकरी उत्पादक संघ शेतमाल प्रक्रिया उद्योग तसंच इतर शेतकऱ्यांना याचा लाभ होईल खाद्यान्न उत्पादन क्षेत्रातल्या छोट्या उद्योगांच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची विशेष योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली दोन लाख सुक्ष्म लघु खाद्यान्न उत्पादकांना या योजनेचा लाभ होईल

द्रध भुकटी तसंच पशुखाद्यासह इतर पदार्थांच्या उत्पादन केंद्रांच्या उभारणीसाठी उत्पादकांना सहकार्य केलं जाणार आहे औषधी वनस्पतींच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी चार हजार कोटी रुपये तर मधमाशी पालन उद्योगासाठी पाचशे कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर करण्यात आली नाशवंत शेतमालासाठी टॉप ट्र टोटल योजनेअंतर्गत पाचशे कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला आहे यापूर्वी टमाटे आणि कांद्यासाठी असलेल्या या योजनेत आता सगळ्या नाशवंत शेतमालाचा अंतर्भाव करण्यात आला आहे

वैद्यकीय उपकरणांची गरज रिक्त पदांची भरती कायदा आणि सुव्यवस्था इतर राज्यातल्या मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था आणि अडचणी याविषयी या बैठकीत चर्चा झाली मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि परिणांमांविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान दिली

केंद्र सरकारकडून चौथ्या टप्प्यातल्या टाळेबंदीसाठी सूचना आल्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा असं या बैठकीत ठरवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुख आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

राज्यातल्या विविध सामाजिक घटकांचे सुक्ष्म लघ् आणि मध्यम असे जवळपास सर्वच उद्योग अडचणीत आले असून जाहीर केलेल्या पॅकेज मध्ये त्यांसाठी दहा हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत त्यामुळे अशा सर्व उद्योगांना या पॅकेज मधून प्रमाणशीर आर्थिक मदत मिळावी तसंच यासाठी मागासवर्गीयांच्या संघटनांना सहभागी करून घेण्यात यावं आणि सामाजिक न्याय विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करावं अशी मागणी मुंडे यांनी केली आहे

साथरोग नियंत्रण तसंच उपचारासंदर्भात सरकारी पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवणं हे या समित्यांचं काम असेल राज्य तसंच जिल्हा स्तरावर स्थापन होणाऱ्या या समित्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा तसंच त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल याकडेही लक्ष देतील

दरम्यान भारतीय वैद्यकीय संघटनेच्या राज्य शाखेच्या एका शिष्टमंडळानं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेऊन कोरोना विषाणू बाधित रुग्ण तसंच इतर रुग्णांवर उपचारासाठी खासगी दवाखान्यांकरता तपासणी शुल्क आणि इतर श्रल्कासंदर्भात समान धोरण आखण्याची गरज व्यक्त केली सध्या कोरोना विषाणूग्रस्तांवर उपचारासाठी अधिग्रहित केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे

याशिवाय गंगापूर तालुक्यातल्या फुलशिवरा इथं दोन रूग्ण आढळले आहेत

यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

राज्य राखीव दलाच्या पाच पोलिसांनाही परवा रुग्णालयातून सुटी देण्यात आली यापैकी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला अनुभव आकाशवाणीला सांगितला ते म्हणाले मी बालाजी श्रीरंग दांडगे

माझ्यावर चांगले औषध उपचार घेतल्यामुळे मी कोरोणातून म्क्त झालो आहे कोरोनासारख्या बिमारी ला घाबरून न जाता आपण सर्वजणतेने शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे व कोणी कोरोना सारख्या बिमारीत अडकले असेल तर न घाबरता आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारे मदत करू शकतो माझं नाव कृष्णा बाब्राव पाचरनेर

विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ विजय चिंचोलकर यांनी ही माहिती दिली

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या शेवडी या गावात तीन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आल्यानं शेवडी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे मुंबईहून शेवडी या मूळगावी परतलेल्या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं या सर्व रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत

ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबातल्या एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर हे कुटुंब मलकापूर इथं परतलं नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ

परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

या सर्व मज्रांना वैजापूर इथं विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं

सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह त्यांना पाठवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या कर्मचाऱ्यांना ते भाड्यानं राहत असलेलं घर खाली करायला लावणं सोसायटीमध्ये ये जा करताना संशयित नजरेनं पहाणं आदी प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आलं आहे या कोवीड योद्ध्यांना त्रास देण्याऐवजी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर गावातील रहीवासी आणि जिल्हा उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम अंगणवाडी ताई आशाताई ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांच्या मदतीने राबविली जात आहे

या तपासणीत बाहेर गावावरून आलेल्या लोकांची नोंद घेण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यासाठी परभणीवरून विनोद कापसीकर दरम्यान परभणी शहरातल्या काही भागात दकानांसमोर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं निदर्शनास येत आहे सामाजिक अंतर राखण्याचा नियम नागरिकांकडून पाळला जात नसून पोलिसांसह स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची गरज सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे

या काळात अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत शासकीय अधिकारी कर्मचारी वगळता इतर सर्व पासेसही रद्द करण्यात आले आहेत

या मदतीविषयी कृतज्ञतेच्या भावना श्रीपती कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले जण कल्याण समिती प्रकल्प यांच्यातर्फे महात्मा गांधी कृषी धाम येथे पिक वाटप केलं

आम्हाला दोन महिन्यापासून कुठे जाता येते नाही काही कमवता येत नाही

उत्पादन शुल्क विभागाने याबाबतचे आदेश काल जारी केले सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत परवानाधारक ग्राहकांना ही सेवा मिळेल ग्राहकांना एक दिवसाचा परवाना देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्राहकांना फोन करून अथवा संदेश पाठवून मद्याची मागणी नोंदवता येईल मद्य घरपोहोच वितरित करणाऱ्या व्यक्तीला लिकर डिलिव्हरी बॉय असं लिहिलेला पिवळ्या रंगाचा टी शर्ट घालावा लागणार आहे विक्रेत्यांना घरपोहोच वितरण व्यवस्था स्वत करावी लागेल मात्र यासाठी त्यांना ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

त्याचबरोबर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे

सोलापूरहून हा ट्रक जालन्याकडे जात होता बुलडाणा जिल्ह्यातल्या एका व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून हा माल नेला जात असल्याचं टूक चालकानं पोलिसांना सांगितलं दरम्यान औरंगाबाद शहरात संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन विक्रेत्यांविरोधातही कारवाई केल्याचं पोलिस विभागानं जारी केलेल्या पत्रात सांगितलं आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले कृषी साहित्याची दुकानं सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असून सिमेंट हार्डवेअर इलेक्ट्रानिक्स पेट्रोलपंप भाजीपाला किराणा साहित्याची द्रकानं सकाळी सात ते द्रपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे जिल्ह्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातली बांधकामं तहसीलदारांच्या परवानगीनंतर नियमांच्या अधीन राहून सुरू करता येणार आहेत

या प्रकरणी अन्य दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

त्यासाठी कोरोना विषाणूच्या प्राद्र्भावाची स्थिती पाहिल्यानंतर वारकरी संप्रदायातल्या मान्यवरांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं